अन्नक्रांती घडवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आधारस्तंभ हा देशातला शेतकरीवर्ग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

तर पाच जणांचा मृत्यू झाला

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन कोविड रूग्णांचा मृत्यू झाला

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं

कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत गायक संगीतकार डॉक्टर अतिंद्र सरवडीकर यांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे

या विशेष गाड्यांपैकी सहा गाड्या मुंबईहन सुटतील तसंच यापैकी एक विशेष गाडी पश्चिम रेल्वेच्या वसई रोड सुरत वडोदरा आणि रतलाम या स्थानकावर थांबा घेईल असं पश्चिम रेल्वेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे देशात अन्नक्रांती घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नाचा आधारस्तंभ हा देशातला शेतकरीवर्ग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कोरोना संकटकाळात देशाला सुरक्षित ठेवण्यात बळीराजानं महत्वाची भूमिका बजावली आहे असंही ते म्हणाले

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर स्मृती ितणी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते जागतिक अन्न दिवसाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी अन्न सुरक्षा कायदा पिकांच्या विविध जातींची उपलब्धता शेतमालाचं विपणन छोट्या शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकारनं केलेले प्रयत्न याबद्दल आढावा घेतला

मात्र अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटलेलाच आहे

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडला आहे

एक हजार घरांची पडझड झाली

दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात रामपूर मुस्ती तांदुळवाडी या गावात काही लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकले असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच त्या ठिकाणी आधुनिक बोटीसह एनडीआरएफचे जवान दाखल झाले

तिथं आठ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे

आता मात्र ती खाली येत आहे काकानगर दत्तनगर सूर्यवंशी प्लॉट तसंच भीमनगरमधल्या घरांमध्ये पाणी शिरलं

रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रभर पाऊस पडला

जिल्ह्यात आज किनारपट्टीला वादळी वान्याचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्यानं अनेक ठिकाणच्या बोटी मच्छीमारांनी दाभोळ बदरात उभ्या करून ठेवल्या आहेत

पुणे जिल्ह्यात बारामतीला पुराचा मोठा फटका बसला आहे तिथं एनडीआरएफचं पथक बोलावलं आहे सोनगाव ििं अनेक कुटुंबं पाण्यात अडकली आहेत आज मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आजही पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे

प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण झालं असलं तरीही शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत जिल्ह्यात आतापर्यंत वीज पडून आठ जण मरण पावले आहेत त्यापैकी सहा जणांच्या कुटुंबांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या कासार शिरसी ॐ पोलिस हवालदार मन्मथ धुमाळ यांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून पुरात वाहून जाणार्या दोघांना वाचवलं अतिवृष्टीमुळे नेलवाडच्या ओढ्याला पूर येऊन रस्ता बंद झाला होता कासारशिरसीहून बसव कल्याणला जाणाऱ्या दोघांनी पाण्यातनंच रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला ओढ्याला पाणी आल्यानं ते दोघंही वाहन जात होते मात्र ध्माळ यांनी प्रात उडी मारली आणि त्यांचे प्राण वाचवले सांगली मिरज परिसरात दसऱ्याच्या वेळी निघणारी दुर्गामाता दौड यंदा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे गेली पस्तीस वर्ष निघणाऱ्या या दुर्गामाता दौडीत हजारो नागरिक सहभागी होतात मात्र यंदा कोरोना संक्रमणाची जोखीम लक्षात घेता ही दौड आयोजित करणार नसल्याचं शिव प्रतिष्ठान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातल्या विटा शहरात विजया दशमीला आयोजित होणारा पालखी शर्यत सोहळा रद्द करण्याचा निर्णयही आयोजकांनी घेतला आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे